ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि

पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाच धरणांच्या क्कडी पाटबंधारे प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता

स्थावर मालमत्ता सार्वजनिक उपक्रम वीज आणि बँकींग क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाचं अवमूल्यन यांच्यामुळे या इंधनांची आयात करणं आणखी महाग झालं आहे परिणामी ऑगस्टच्या मध्यापासून त्यांच्या किंमती वाढत आहेत फसल प्रधान मंत्री फसल बीमा योजनेखाली विम्याच्या दाव्यांचा निपटारा करण्यास विलंब झाला तर राज्य सरकार आणि विमा कंपन्यांना दंड करण्याची तरतूद सरकारनं केली आहे

पोरुटबँक इंडीया पोस्ट पेमेंट बँकेनं लोकांना घरपोहोच जीवन विमा देण्यासाठी बजाज अलायंन्स लाईफ कंपनीसोबत करार केला आहे

हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी इथल्या पोस्ट बेसिक आश्रम शाळेला स्वच्छतेच्या सर्व कसोट्या पूर्ण केल्याबद्दल स्वच्छ विद्यालय पुरस्कार देण्यात आला राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ इथल्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेला आणि रेणापूर तालुक्यामधील बाऊची इथल्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेला स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर यांनी पुरस्काराचं श्रेय मुख्याध्यापक आणि मुलांना देताना सांगितलं दोन्ही शाळा समाजकल्याण खात्याच्या असून या मागासवर्गीय मुलींच्या निवासी शाळा आहेत ही विशेष बाब आहे

लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या पुरस्काराबद्दल आपलं मनोगत व्यक्त ते म्हणाले यावर्षी साडे सहा लाख एवढ्या एन्ट्रीं पैकी लातूर जिल्ह्याला दोन प्रस्कार सरकारी कन्या शाळा जाऊ आणि बाऊची रेणापूर तालुका या शाळांना उत्तम शाळा म्हणून पूरस्कार मिळाला आहे सूर्ण जिल्ह्यासाठी आणि पूर्ण माहाराष्ट्रासाठी कूप अभिनंदनिय गोष्ट आहेत

अशा या उत्सवाचे नेमके गुण कोणते याबद्दल आपले विचार सांगत आहेत गणेश उत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ या उत्सवाचे गुण आणि उपयुक्तता जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की या उत्सवाचे दोन गुण आहेत की एक म्हणजे वर्धीष्णू वृत्ती हा उत्सव सतत वाढत चाललेला आहे त्या त्या काळाला उपयुक्त असा हा उत्सव समाजाला ही उपयुक्त ठरतो आहे आणि या उपयुक्ततेमुळे त्याची व्याप्ती वाढते आहे हे दोन गुण तीसरं म्हणजे आर्थिक उलाढाल होत आहे ही आर्थिक उलाढाल समाजाला अत्यंत उपयुक्त आशी आहे जाती धर्म विरहीत माणसं या अर्थकारणाच्या निमित्तानं एकत्र येतात तन मन धन अर्पून जे जे कोणी या उत्सवात सहभागी होतात असा हा परस्पर पूरक उत्सव आहे निधन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि

विद्यार्थीकेंद्री शिक्षण हा त्यांच्या कामाचा कायमच केंद्रबिंदू राहिला मुलांना आपल्या कलांन वाढू द्यावं नवं काहीतरी पाहात चुकत चुकत शिकू द्यावं या विचाराच्या प्रसारासाठी शिक्षक आणि पालकांचं विविध माध्यमातून प्रबोधन ते सतत करीत राहिले या त्यांच्या धोरणाला आता केंद्र सरकारच्या धोरणात ज्ञानरचनावाद म्हणून मानाचं स्थान मिळालं आहे रात्र शाळा नायगाव इथं सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणं पहिली दुसरीच्या मुलांना नापास न करणं अशा त्यांच्या अनेक निर्णयांच शिक्षण क्षेत्रात स्वागत झालं

चिपळूणकर यांच्या निधनामुळं शिक्षण क्षेत्रात सखोल ज्ञान असणारं व्यासंगी आणि द्रष्ट व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्वांजली अर्पण केली आहे

त्यामुळे शेतकरी बंधूंनी शेतीमाल विक्रीस आणू नये असं समितीनं एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

अंबाती रायुडूनं अर्धशतक करीत त्याला साथ दिली

आज भारतीय संघाचा सामना आपला पाकिस्तानबरोबर होणार आहे

सध्या इथं उन्हाळ्यासारखं कडक ऊन होतं

पुणे परिसरातही काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे गणपती पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडलं पावसाच्या हलक्या सरी आज पहाटेपासून अधूनमधून पडतच आहेत

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू रेकू शकता ऑल इंडीया रेडीयो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच ऍट आयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार